शेकडो वर्षांच्या ग्लमागिरीच्या जोखडातून मुक्ततेची वाट राजमाता माँ जिजाऊंनी महाराष्ट्राला दाखविली त्यांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे रयतेचे स्वराज्य स्थापन केले असे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी जयंती निमित्त म्हटल आहे आज बूलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊंच्या जन्मदिनी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन तसेच जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिजाऊना अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत बूलडाणा लोकसभा मतदारसंघाचे प्रतापराव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये माँ जिजाऊंच्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यकम होत असून मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं आहे स्वामी विवेकानंद हे सर्वांचं प्रेरणास्थान असून जगाच्या नकाशावर भारताचं स्थान ठळक करण्याचं कार्य त्यांनी केलं आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंदांना टवीटदवारे अभिवादन केले आहे स्वामीर्जींनी भारतातलं ज्ञान संस्कृती तत्वज्ञान जगाप्ढे आणलं भारतीय य्वक हे आपलं आशास्थान असल्याचं ट्वीट मोदी यांनी केले आहे राष्ट्रसंत तृकडोजी महाराज नागपूर विदयापीठाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नागप्रचे नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती महापौर म्हणाले देशातील आताच्या य्वापीढीसाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार कधी नव्हे तेवढे मार्गदर्शक ठरू शकतात देशातील तरुणाईच्या ओठावर नेमके कुठले गीत आहे यावरून देशाचे भविष्य जाणता येते असं स्वामीजी सांगायचे आज देशातील य्वा पीढी मोबाईलमध्ये गढून गेल्याचे चित्र दिसते ही खरी चिंतेची बाब आहे यूवापीढीने स्वतःला सावरून आत्मचिंतन करायला हवे आणि हाच खरा राष्ट्रीय युवक दिनाचा संदेश असल्याचे महापौर यावेळी म्हणाले य्वा संसद लोकशाही वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावं यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय यवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला संबोधित करताना ते आज बोलत होते वंशवाद हे राजकीय आणि सामाजिक श्वष्टाचाराचं मूळ कारण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे देश उभारणीच्या दिशेनं एक पाऊल असून या माध्यमातून सरकार तरुणांना संधी उपलब्ध करुन देणार असल्याचं ते म्हणाले

न्यायालयान शेतकरी संघटना आणि सरकार यांच्या दरम्यान असलेल्या गतिरोधमधून मार्ग काढून चर्चा घडवून आणण्यासाठी विशेषज्ञाच्या एका समितीच गठन देखील केले आहे मुख्य न्यायाधीश एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेतील पीठान म्हटले आहे की जे लोक खरोखरच हा गतिरोध दूर करू इछितात त्यांनी हया समितीसमोर अवश्य उपस्थित राहावे फिरत्या पश्चिकित्सालय लोकार्पण आय्ष्यभर आपण ज्यांच्या जीवावर जगतो त्या शेतकऱ्यांच्या पश्धनाच्या जपणूकीसाठी पश् आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी पशुसंवर्धन विभागास दिले

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले माझे कृटुंब माझी जबाबदारी या अभियानात आपल्या माणसांबरोबर आपल्या पशुधनाचाही समावेश आहे त्यामुळेच पशुचिकित्सेसारख्या महत्वाच्या विषयावरही शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे

नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे

लसीकरणाच्या जागांची निश्चिती लस देणारे आणि घेणारे यांची संपूर्ण व्यवस्था लसीकरणासाठी साहाय्यभूत उपाय योजना लसीकरण काळातील स्थिती शीतसाखळी करण प्रक्रियेत विजेचा योग्य सुरक्षित वापर कोरोना लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची नोंद घेणे आणि स्वॅब घेण्याची आवश्यकता या बाबी लक्षात घेत नागप्र मनपा प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितले आहे

प्र्वतयारी भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात दहा नवजात बालकांच्या गुदमरून मृत्यू प्रकरणी राज्य सरकारच्या आदेशान्सार स्थापन केलेली सहा सदस्यीय समिती भंडाऱ्यात दाखल झाली आहे समितीनं सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली त्यानंतर समितीनं रूग्णालयात चौकशीला सुरूवात केली रुग्णालयात त्या रात्री नेमकं काय घडलं याची रंगीत तालीम होणार आहे दरम्यान भंडारा सारखी पुनरावृति गोंदियात होऊ नये म्हणून नगरपरिषद फायर विभागाच्या वतीने मॉक ड्रिल घेण्यात आली रुग्णालयात आग लागल्यास आग कशी विझवावी यासाठी नैसर्गिक आपती विभाग आणि नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या वतीने डॉकटर नर्स वॉर्ड बॉय कर्मचारी अधिकारी यांना गोंदिया नगरपरिषद आणि आपती व्यवस्थापनाच्या वतीने प्रात्यक्षिकादवारे माहिती देण्यात आली वाशिम जिल्ह्यातीलही शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी मोहीम राबवावी त्याआधारे रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा तसेच इतर आवश्यक बाबींची उपलब्धता याविषयीचा वस्तूनिष्ठ अहवाल सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व म्ख्याधिकारी आणि आरोग्य विभागाला दिल्या आहेत

त्यान्सार एम्सच्या शरीरशास्त्र विभागाला नागप्रच्या मनिष नगरस्थित साईसावली वृद्धाश्रम येथून मृत्यूपश्चात देहदानाची विनंती प्राप्त झाली याप्रसंगी शरीरशास्त्राचे विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर तारळेकर यांनी सांगितले की शरीरशास्त्र विभागाला देण्यात येणारे देहदान केवळ शैक्षणिक उददेशाने दिल्या जातं योगदानासाठी किंवा अंग प्रत्यारोपणासाठी नाही संपूर्ण देहाची देणगी देण्यासाठी इच्छ्क असलेल्या नागरिकांनी नोंदनी करण्याचा आवाहन सुद्धा त्यांनी केला पंतप्रधान पथविक्रेता कोरोना विषाणूच्या संकटामुळे अनेक व्यावसायिकांना तसंच पथविक्रेत्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेनं या पथविक्रेत्यांना नवसंजीवनी दिली गडचिरोली इथले स्करु खेडेकर हे त्यापैकीच एक

टाळेबंदीमुळे त्यांचं दुकान जवळपास तीन महिने बंद होतं

या मदतीम्ळे खेडेकरांना त्यांचं द्कान प्न्हा स्रु करता आलं महाडिक निधन शिवसेना उपनेते माजी आमदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांचं काल रात्री म्ंबईत अल्प आजारानं निधन झालं

जनाग्रह प्रस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीदवारे प्रभागनिहाय मतदार यादया तयार करण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबददल राज्य निवडणूक आयोगास जनाग्रह सिटी गव्हर्नन्स अवॉर्डने सन्मानीत करण्यात आले आहे केंद्रीय गुहनिर्माण आणि नगरविकासमंत्री हरदीप सिंग पूरी यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी आज एका ऑनलाईन समारंभात या प्रस्काराचा स्वीकार केला बंगळ्रू येथील जनाग्रह सेंटर फॉर सिटिझनशीप अँड डेमोक्रसी या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे नागरिकांचे जीवनमान आणि शहरांचा दर्जा उंचावणे हे या संस्थेचे उद्देश आहे